गोवैद्ययांचंनिधन भारतालाआत्मनिर्भरदेशबनवण्यासाठीव्यवसायआणिउद्योगजगतानंपूर्णक्षमतेनंकामकरावंअसंआवाहनप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनी केलंआहे

देशातल्याकारखानदारीक्षेत्रालाचालनामिळावीयासाठीकेंद्रसरकारसातत्यानंसुधारणाकरतअसल्याचंहीत्यांनीसांगितलं

कोरोनालाप्रभावीरित्याआळाघालण्यासाठीमुंबईमहानगरपालिकेनंलसीकरणप्रशिक्षणाचीमोहीमहातीघेतलीआहे

मुंबईतकोरोनाचाप्रादुर्भावझपाट्यानंकमीझालाआहे

मृत्यूदरहीकमीझालाअसूनस्थितीपूर्णपणेनियंत्रणातआलीआहे आतापूर्णतःबीमोडकरण्यासाठीलसीकरणाचीप्रक्रियासुरुआहे

नाशिक जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी साडेसहाशे बुथ उभारले जाणार आहेत

भूजबळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणासाठीच्या तयारीची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह तर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

ज्येष्ठविचारवंत दैनिकतरुणभारतचेमाजीमुख्यसंपादक राष्ट्रीयस्वयंसेवकसंघाचेमाजीबौद्धिकआणिप्रचारप्रमुखमा

उद्यासकाळीत्यांच्यापार्थिवदेहावरअंबाझरीघाटावरअंत्यसंस्कारहोतील राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीमागोवैद्ययांच्यानिधनाबद्दलशोकव्यक्तकेलाआहे तरुणभारतचेसंपादकअसलेल्यावैद्ययांनीपत्रकारांच्याअनेकपिढ्याघडविल्या त्यांच्यानिधनानंविदर्भातलाज्ञानदीपमालवलाआहे असंराज्यपालांनीम्हटलंय

गो वैद्ययांच्यानिधनानंप्रामाणीक निस्वार्थभावनेनंदेशकार्यासाठीआयुष्यवेचणारासच्चासंघस्वयंसेवक हाडाचापत्रकारहरपल्याचीशोकभावनामाजीअर्थमंत्रीसुधीरमु्नगंटीवारयांनीव्यक्तकेलीआहे तर देशेसेवेसाठीसंघर्षकरणारंझंझावातीवादळशांतझाल्याचंभाजपाप्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटीलयांनीम्हटलंआहे शिवसेनेचेमाजीखासदारमोहनरावलेयांचंआजसकाळीनिधनझालं

तेगोव्यालाकामानिमित्तगेलेअसतातिथंचत्यांनाहृदयविकाराचाझटकाआलाआणित्यातचत्यांचंनिधनझालं

लालबाग परळमध्येपक्षवाढीचेकामहीत्यांनीकेलेअसूनयाभागांतशिवसेनारुजवण्याच्याकामातरावलेयांचामोलाचावाटाहोता त्यांनीपक्षासाठीमोलाचेयोगदानदेतानाअनेकशिवसैनिकहीघडवले महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेससमितिचेसरचिटणीसपृथ्वीराजसाठेयांचीअखिलभारतीयकाँग्रेससमितिच्यासचिवपदीनिवडझालीआहे

एकामराठीतरुणकार्यकर्त्यावरपक्षानेमोठाविश्वासदाखवलेलाआहे अशी प्रतिक्रियाकॉप्रेसप्रदेशाध्यक्षबाळासाहेबथोरातयांनीव्यक्तकेलीआहे

प्ण्याच्याफर्ग्युसनकॉलेजमध्येत्यांनीएनएसयुच्यामाध्यमातूननिवडणुकलढवूनविजयहीसंपादनकेलाहोता

अनुसूचितजातीजमातीप्रवर्गाच्याप्रलंबितमागण्यांसाठीकाँप्रेसअध्यक्षसोनियागांधीयांनीमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनापाठवलेलंपत्रज्ये ष्ठांच्यामार्गदर्शकसूचनाअसून त्याद्वारेसरकारवरकुठलाहीदबावटाकण्याचाकाँग्रेसचाप्रयत्ननाही असंकाँग्रेसच्याअनुसुचितजातीसेलचेराष्ट्रीयअध्यक्षआणिराज्याचेऊर्जामंत्रीडॉ

डिसेंबररोजीएकापत्राद्वारेचुतुसुत्रीसूचनाकेल्याहोत्या त्यातअनुसूचितजातीजमातीप्रवर्गालालोकसंख्येच्याप्रमाणातनिधीचवितरण शासकीयकंत्राट प्रकल्पउद्योग धंद्यातप्राधान्यदेणं शासकीयनोकरीतलाअनुशेषकालबद्धकार्यक्रमराबवूनदूरकरणं शिक्षण तंत्रशिक्षणआणिकौशल्यप्रशिक्षणासाठीपायाभूतसुविधानिर्माणकरणंयांचासमावेशआहे

परंतुआतास्थितीपूर्ववतझाल्यानंतरअनुसूचितजातीजमातीकल्याणाच्यायोजनाराबवण्यासाठीयासूचनाराज्यसरकारलामार्गदर्शकठरतील असंराऊतम्हणाले गोवारी समाजा बद्दल काल सर्वोच न्यायालयानं दिलेला निकाल गोवारी समाजानं अमान्य केला आहे सर्वोच न्यायालयाच्या निकाला विरुद्ध री पिटिशन दाखल करू तर वेळ प्रसंगी रस्त्यावरही उतरू अशी प्रतिक्रिया गोंदिया जिल्यातल्या गोवारी बांधवानी व्यक्तं केली आहे

तेव्हा पासून हा लढा सुरु असून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली सोबतच जातीचे पुरावे दिल्यानं न्यायालयानं गोवारी बांधवांच्या बाजूने निकाल दिला मात्र काल सर्वोच न्यायाल्यानं हे फेटाळून लावल्यानं गोवारी समजला मोठा धक्का बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे निर्मलानिकेतनसमाजकार्यमहाविद्यालयातर्फेसमुदायआधारितशांततेसाठीउपक्रम आव्हानंआणिसंधीयाविषयावरआधारितऑनलाईनआंतरराष्ट्रीयपरिषदेचंआयोजनकेलंगेलं

हेप्रबंधनंतरकेंद्रसरकारआणिसंयुक्तराष्ट्रसंघाच्याअध्यक्षांनासुपुर्दकेलेजाणारआहेत अशीमाहितीयापरिषदेचेमुख्यआयोजकविरोचनरावतेआणिप्राचार्यडॉक्टरलिडवीनडायसयांनीदिली

यावर्षीच्यामार्चमहिन्यातकोरोनामुळेलॉकडाऊनलागूझाल्यानंतर नाट्यग़हहीबंदझालीहोती त्यानंतरअलिकडेचराज्यसरकारनंकाहीनियमआणिनिर्बधांसहनाट्यगृहसरुकरायलापरवानगीदिलीहोती उद्याच्यानाट्यप्रयोगासाठीनाट्यगृहातराज्य शासनानंआखूनदिलेल्यानियमांनुसारप्रतिबंधात्मकउपाययोजनांचंपालनकेलंजाणारआहे शेतकऱ्यांचाभाजीपालाथेटविकण्यासाठीबुलडाणाजिल्ह्यातल्याखामगावतालुक्यातसावतामाळीरयतबाजारयोजनाराबवलीजाणार आहे

पहिल्याटप्प्याकखामगावतालुक्यातल्याचितोडा पिंपळगावराजा अंबिकापुर घाटपुरीखामगाव यागावांमध्येयोजनाराबवलीजाणारआहे

मात्रतालुक्यातआणखीकाहीबिबटेअसण्याचीशक्यतावर्तवलीजातआहे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं ऱाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे